ते आज लोकसभेत राष्ट्रपर्तींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत होते देशाला जलदगतीनं विकासाची गरज असल्याचं ते म्हणाले या सरकारच्या कामाचा वेग पाहूनच जनतेनं आम्हाला पुन्हा एकदा बहुमतानं निवडून दिलं असंही ते म्हणाले

केंद्र सरकारनं निर्धारानं काम केलं नसतं तर राम जन्मभूमी प्रकरणाचा प्रश्न मार्गी लागला नसता असंही ते म्हणाले शेतक यांच्या कल्याणाआड राजकारण येता कामा नये आणि त्यांच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावं असंही मोदी म्हणाले किमान आधारभूत मूल्य दीडपट करण्याचा निर्णय प्रलंबित असून त्यावर सरकार विचार करत आहे

सरकारनं अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी तसंच गुंतवणूकदारांमधे विक्वास वाढण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत

मुद्रा योजना स्टार्टअप डिया स्टँडअप डियातून युवकांना स्वयंरोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत असंही ते म्हणाले राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव त्यानंतर आवाजी मतदानानंतर मंजूर करण्यात आला

या चर्चेदरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याचे समभाग विकण्याचा शासनाचा निर्णय कितपत योग्य आहे असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी उपस्थिती केला

दरम्यान भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रशंसा केली या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आणि महिलांपासून ते आदिवासी जमातीपर्यंत सर्वासाठी किमान तरतुदी केल्या असून पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाला जुने विचार मागे ठेवून नव्या युगातल्या नव्या भारताकडे वाटचाल करायला हवी असं मत जयंत सिन्हा यांनी व्यक्त केलं इशान्य भारतात शांतता प्रस्थापित झाल्यामुळे इशान्य भारत भारताच्या विकासातला महत्वाचा भागिदार झाला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते

सरकारनं ब्रू रियांग आणि बोडो समुदायाचा गेले अनेक वर्ष सुरु असलेला संघर्ष यशस्वीरित्या सोडवल्याचं ते म्हणाले रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला त्यात बँकेनं आपल्या धोरणात्मक दरात कोणताही बदल न करता ते जैसे थे ठेवले आहेत

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीनं एकमतानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला चलनफुगवट्याचा दर निर्धारित उद्दिष्टाच्या आत ठेवत अर्थव्यवस्थेची वाढ कायम राखणं आवश्यक आहे असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठात शबरीमाला तसेच इतर धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्यावर सुनावणी सुरु असताना हा प्रश्न उपथित केला गेला त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं आपली निरिक्षणं नोंदवली दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपला सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला मतदानाच्या दिवशी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून केंद्रीय संशस्त्र दल दिल्ली पोलिस तसंच गृहरक्षक दलाची पथक तैनात करण्यात आली आहेत

जयशंकर यांनी दिली आहे हे सर्वजण अब्दुल रझ्झाक या जहाजावर काम करत होते

या निर्णयामुळे नव्या औद्योगिक वसाहतींच्या विकासाला चालना मिळणार असून तरुण आणि नवउद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत जम्मू कश्मीरमधल्या विविध क्षेत्रातल्या क्षमतांचा विकास करुन देशाच्या औद्योगिक प्रगतीमधे जम्मू कश्मीररला विशेष स्थान मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे दरम्यान जम्मू कश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी जागांची उपलब्धता आणि रोजगारक्षम उद्योगांचा विकास या बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत

ही प्रक्रीया अंत्यत जटिल होती यादरम्यान चीन सरकाराकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल भारत कृतज्ञ आहे असं विधान परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी केलं नवी दिल्लीत ते आज पत्रकारांशी बोलत होते

दरम्यान पाकिस्तान आणि मलेशियाच्या संयुक निवेदनातल्या जम्मू काश्मीरच्या संदर्भात रविश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून मलेशियाच्या नेतृत्वानं या मुद्द्यावर आपली समज वाढवण्याची गरज आहे असं रविश कुमार यांनी स्पष्ट केलं मध्य आशियाई बाजारात बस्तान बसवण्यासाठी भारतीय उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ

जयशंकर यांनी केलं भारत आणि मध्य आशियात वैचारिक देवाणघेवाणीसाठी तसंच ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सामयिक मंचाची गरज आहे असं ते म्हणाले श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे उद्या भारताच्या पाच दिवसांच्या दौ यावर येत आहेत ते प्रधामंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी संवाद साधतील परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर त्यांची भेट घेतील शनिवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राजपक्ष यांचं औपचारिक स्वागत करण्यात येईल महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी ते राजघाटावरही जाणार आहेत गेल्या नोव्हेंबरमधे पदभार स्वीकारल्यानंतर राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे